ही गंभीर बाब लक्षात घेऊन कृषी विद्यापीठांमध्ये होणारे प्रयोग थेट शेतावर पोहोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे ते आज रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीच्या डॉ

संजय सावंत कृषी मंत्री दादासाहेब भूसे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते जलद न्यायदानासाठी संबंधित प्रत्येक घटकानं प्ढाकार घेतला पाहिजे असं मत म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे नाशिक इथं महाराष्ट्र गोवा वकील संघटनेनं आयोजित केलेल्या राज्य वकील परिषदेत ते आज बोलत होते कालबाह्य कायदे बदलायची गरज असेल तर त्याबाबतही निर्णय घेतला पाहिजे असं ते म्हणाले जलद न्यायालय असूनही निर्भया प्रकरणात अद्यापही दोषींना फाशी झालेली नाही असंही ते म्हणाले न्यायाधीश घडवणारं विद्यापीठ नाशिकमध्ये व्हावं यासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांनी सांगितलं जिल्हा न्यायालयाच्या आवारातल्या नव्या इमारतीचं भूमिपूजनही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे हेही या परिषदेला उपस्थित होते विलंबानं न्याय म्हणजे न्याय नाकारणं असं म्हटलं जातं मात्र जलद न्यायदान करताना च्क होणार नाही याचंही भान ठेवायची गरज आहे असं ते म्हणाले न्यायालयात खटला उभा रहायलाही विलंब होतो ते बघता न्यायपालिका वकील आणि विधी शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात समन्वयाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी आज नवी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल आणि त्यांच्या मत्रिमंडळाला पद आणि गोपनियतेची शपथ दिली गेल्या मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या सर्वच मंत्र्यांना ह्या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे यात मनिष सिसोदिया सत्येंदर जैन गोपाल राय कैलाश गलहोत इम्रान हसैन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे राज्यात कोणालाही बाटलीतून पेट्रोल देऊ नये असे आदेश मूख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी दिले आहेत नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावमध्ये काल एका महिलेला पेट्रोल टाकून जाळायचा प्रयत्न झाला अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी बाटलीतून पेट्रोल देणाऱ्यांवर कडक कारवाई करायचे आदेश त्यांनी दिले नाशिक दौऱ्यात ठाकरे यांनी पीडित महिलेची भेट घेतली

मात्र या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्यानं तिला मध्यरात्री मंबईला उपचारासाठी हलवलं आहे पालघर जिल्ह्यात वसई आणि डहाण् वगळता पालघर विक्रमगड वाडा तलासरी मोखाडा जव्हार या सहा ठिकाणी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठीची निवड बिनविरोध झाली आहे आठ पंचायत समित्यासाठीं काल झालेल्या निवडणूकीत पालघर वसई मोखाडा आणि वाडा या चार पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक चार सभापती निवडून आलेत तर डहाणू आणि विक्रमगड पंचायत समित्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन तर तलासरी पंचायत समिति मध्ये मात्र माक्सवादी कम्य्निस्ट पक्षाचे सभापती आणि उपसभापती निवडून आलेत जव्हार या एका पंचायत समितीमध्ये सभापतीपदी भाजपचा सदस्य निवडून आला

ते काल पृण्यात गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते

राज्यातली सध्याची सताधारी युती ही अनैसर्गिक आणि अनैतिक आहे अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड़डडा यांनी केली आहे ते आज नवी मुंबईत नेरूळ इथं महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या अधिवेशनात बोलत होते भाजपा कार्यकर्त्यानी आता प्ढच्या निवडण्कीसाठी जोमाने काम सुरू करावं राज्यातली प्ढली निवडणूक रचनात्मक असेल ती स्वबळावर लढू आणि त्या निवडण्कीत भाजपाचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या परिषदेला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील केंद्रीय मंत्री पिय्ष गोयल हेही उपस्थित होते या दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांच्या भाषणाने झाला राज्यातलं सरकार पाडायची आम्हाला गरज नाही तूमच्यात हिम्मत असेल तर जनादेशासाठी निवडणूक लावून दाखवा आम्ही एकटे असलो तरी तुम्हाला प्रून उरु असा इशारा फडनवीस यांनी यावेळी दिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अयोध्येत भव्य राम मंदिराचं निर्माण होणार आहे यावरुन आता काहीजण अयोध्येला जायची भाषा करत आहेत मात्र त्यांनी अयोध्येला नक्की जावं जेणेकरुन त्यांचं खरं हिंदत्वाचं रक्त जागं होईल असा टोला फडनवीस यांनी लगावला भीमा कोरेगाव नंतर अर्बन माओवादी समोर आला असं ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेऊन या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवायचा निर्णय घेतल्याबद्दल फडनवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं मात्र चौकशीतून सत्य बाहेर येईल याची शरद पवारांना भीती आहे असं ते म्हणाले भाजप नेते दररोज सरकार पडेल अशा वल्गना करत आहेत मात्र त्यांनी उदया नव्हे तर आजच सरकार पाडून दाखवावे असे जाहीर आव्हान म्ख्यमंत्री उदधव ठाकरे आज जळगाव जिल्ह्यात म्क्ताईनगर इथं शेतकरी मेळाव्यात बोलताना दिलं होतं ज्यांच्या सोबत तीस वर्षे राहिलो त्यांनी दगा दिला मात्र तीस वर्षे त्यांच्यावर टीका केली त्यांनीच वेळेवर साथ दिली असं म्ख्यमंत्र्यांनी या भाषणात सांगितलं आता राज्यातील शेतकरी हा केंद्रबिंद् मानून महा विकास आघाडी सरकारने कामकाज सुरू केले आहे दोन लाखांपर्यंतची कर्जम्क्ती घोषित करण्यात आली असली तरी यावर आमचे समाधान होणार नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच अशी घोषणाही त्यांनी केली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्या मनात आहे तोपर्यंत राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला कठल्याही प्रकारचा धोका नसेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ते आज सांगली जिल्ह्यात अंजनी इथं माजी उपम्ख्यमंत्री आर आर पाटील यांच्या पाचव्या पृण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते

सिंध्दूर्ग जिल्हयात क्डाळच्या आरती प्रभू कला अकादमीतर्फे दिला जाणारा यंदाचा आरती प्रभू प्रस्कार ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गजवी यांना प्रुषोतम बेर्डे यांच्या हस्ते काल रात्री समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला कविता आणि नाटक या क्षेत्रातल्या मान्यवरांना हा प्रस्कार देऊन गौरवण्यात येत यंदाचा हा आठवा प्रस्कार होता ठाण्यात काइबरी जंक्शनजवळ आज टेम्पोची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला पोलिसांनी टेम्पोचालकावर ग्न्हा दाखल केला आला आहे द्रसऱ्या एका अपघातात सेलूहन परभणीकडे निघालेल्या खाजगी बसला चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे अपघात झाला यात बसचा क्लिनर जागीच ठार झाला तर बसमधले इतर पाच प्रवाशी जखमी झाले जखमींना सेलू इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या त्लनेत लक्षणीय वाढ झाली आहे